देशातल्या वाढत्या कोरोना प्रार्द्भावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी देखील संवाद साधला आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला

स्पुटनिक लस रशियानं विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी द्यावी अशी शिफारस भारतीय औषध महानियंत्रकांच्या तज्ञ समितीनं केली आहे या लसीला परवानगी मिळाल्यानंतर देशात कोविड प्रतिबंधक तिसरी लस उपलब्ध होऊ शकेल भारतात या लसीच्या वैद्यकीय चाचण्या डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी करत आहे स्पुटनिक व्ही या लसीच्या भारतातील प्रवठ्याबाबत रशियाचा प्रत्यक्ष गुंतवणूक निधी आरडीआयएफ आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी यांच्यात सामंजस्य करारही झाला आहे

दहावी बारावी वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली त्यानुसार आता दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार आहेत विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षिततेचा विचार करून सीबीएसई आयसीएसई आयबी आणि केंब्रिज बोर्डांनीही आपल्या परीक्षांच्या वेळापत्रकाचा फेरविचार करावा असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली राज्यातील कोरोनास्थिती आणि प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते रेमडिसिव्हीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिलं जाईल तिथं गरजू रुग्णांनाच वापरलं जाईल आणि जिल्हाधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील असं पवार यांनी सांगितलं कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुढचे पंधरा दिवस महत्त्वाचे आहेत या काळात रुग्णांना बेड व्हेंटीलेटर ऑक्सिजन रेमडिसिव्हीर आदी बाबी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी अशा सूचना त्यांनी दिल्या या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू दिलं जाणार नाही असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं हवाई दल परिषद भारतीय हवाई दलाची कमांडर स्तरावरील पहिली द्वैवार्षिक परिषद येत्या गुरुवारी सुरू होणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल भारतीय हवाई दलाची भमता वाढवणे कर्मचारी कल्याण आणि मनुष्यबळ विकास आदी मुद्द्यांवर या तीन दिवसीय परिषदेत चर्चा होणार आहे

या भेटीत उद्या ते परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ

जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही भेटणार आहेत

फ्रान्सच्या मंत्र्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधलं सहकार्य आणखी वृद्धींगत होण्याची शक्यता आहे गडकरी सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योगाच्या विकासासाठी सरकार वचनबद्ध असून देशाच्या अर्थव्यवस्थेतला या क्षेत्राचा वाटा वाढावा यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे असं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं

या क्षेत्राच्या डिजिटलायजेशन संदर्भातल्या चर्चासत्रात ते बोलत होते डिजिटलायजेशनद्वारे आपण यंत्रणा पारदर्शी कालसुसंगत आणि निश्वित परिणाम देणाऱ्या बनवू शकतो इ मार्केट हे भारताचं भविष्य आहे वितरण उत्पादन प्रक्रिया आणि अन्य कामकाजातल्या डिजिटलायजेशनमुळे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र नवी उंची गाठेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला जावडेकर महामार्ग देशात राष्ट्रीय महामार्गालगतच्या एक कोटी झाडांचं जिओटॅगिंग करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे जिओटॅगिंगमुळे झाडांची वाढ आणि आरोग्य यावर लक्ष ठेवता येईल तसंच झाडं टिकण्याची हमी मिळेल असं जावडेकर म्हणाले

गेल्या तीन महिन्यात सुमारे चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती त्यांनी ट्विटर संदेशातून दिली आहे

या टप्प्यासाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जाहीर सभा घेतल्या

बॅनर्जी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं ही कारवाई केली आहे तत्पूर्वी तृणमूल कॉंग्रेसकडून आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याबाबतचं एक निवेदन भाजपानं आज निवडणुक आयोगाला सादर केलं निवडणुक आयुक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुशील चंद्रा यांची देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे चंद्रा उद्या आपल्या पदाचा कार्यभार सांभाळण्यास सुरुवात करतील चंद्रा या आधी केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते

देशभरात वर्षारंभाचा हा दिवस उगाडी गुढी पाडवा चैत्र शुक्लादि चेटी चंड बैसाखी विशू पुथांडू वैशाखादि आणि बोहाग बीहू अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत हे सर्व सण उत्सव देशाच्या एकसंध संस्कृती आणि गौरवशाली परंपरेचं दर्शन घडवतात निसर्गाच्या अगाध शक्तीचं हे प्रतिक आहे असं नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या वर्षी हा सण साजरा करताना कोविड नियमांचं पालन अवश्य करा असं आवाहनही त्यांनी केलं आहे गुढी पाडव्याच्या सणानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर यासाठी सुरक्षेचे सर्व उपाय करण्यात आले होते हरिद्वारच्या सर्व प्रवेशद्वारांवर प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत होती कोरोना चाचणी अहवाल नसलेल्या आणि महाकुंभसाठीच्या पोर्टलवर नोंदणी नसलेल्या नागरिकांना परत पाठवलं जात होतं अमेरिका तैवान चीनच्या तैवानविरोधी कारवायांबाबत अमेरिकेनं तीव्र चिंता व्यक्त केली आहे पश्चिम प्रशांत महासागरातली स्थिती कोणी बळाच्या जोरावर बदलवू पाहात असेल तर ती गंभीर चूक ठरेल असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी काल दिला गेल्या काही दिवसात तैवानच्या मुद्द्यावरुन अमेरिका आणि चीन यांच्यातला तणाव वाढत आहे स्यू की म्यानमा च्या अटकेत असलेल्या नेत्या आँग सान स्यू की यांनी आपल्या वकीलांना भेटण्याची परवानगी मागितली आहे तिथल्या लष्करानं स्यू की यांच्यावर ठेवलेल्या आरोपांची सुनावणी द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज झाली त्यावेळी त्यांनी न्यायालयाकडे वकीलांना व्यक्तीशः भेटण्याची परवानगी मागितली सध्या त्यांना वकीलांसोबत केवळ दूरदृश्य प्रणालीद्वारे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बोलण्याची परवानगी आहे गेली काही दशकं स्यू की म्यानमा मधल्या लष्करी राजवटीविरोधात लढत आहेत या आठवड्यातल्या नववर्षानिमित्तच्या सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी लष्करी राजवटीला विरोध करण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन स्यू की यांच्या समर्थकांनी केलं आहे अनिल देशमुख केंद्रिय अन्वेषण विभागानं महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना येत्या बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयन देशमुख यांच्याविरोधात प्राथमिक चौकशीची नोंद केली आहे काल सीबीआयनं देशमुख यांच्या दोन स्वीय सहायकांचे जबाब नोंदवले आहेत एनआयए सचिन वाझे यांचे सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझी यांना निलंबित करण्यात आलं आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए नं काझी यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली उद्योजक मुकेश अंबानी सुरक्षा प्रकरणी वाझे यांना अटक केल्यानंतर आतापर्यंत तीन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे शेअर कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक शेअर बाजारामधे झालेल्या घसरणीचे जोरदार पडसाद आज देशांतर्गत बाजारातही उमटले

आय पी एल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्सचा सामना पंजाब किंग्स संघाशी होत आहे मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सन नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला

लोकेश राहुल पंजाब किंग्सच्या तर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार